देशात सुरू होणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेचा उद्या पंतप्रधान करणार प्रारंभ

पंतप्रधान लसीकरण संपूर्ण भारतात सुरू होत असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

प्रत्येक केंद्रावर उद्या सुमारे शंभर जणांना लस दिली जाणार आहे पहिल्या टप्प्यात आघाडीवर राहून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे या मोहिमेसाठीची तयारी आता पूर्ण झाली आहे

अनेक केंद्रांवर वेब कॅमेरे लावण्यात आले आहेत लसीकरण केंद्राच्या पहिल्या कक्षात लाभार्थीच्या कोविन यंत्रणेत दिलेल्या माहितीची पडताळणी होणार आहे दुसऱ्या कक्षात प्रत्यक्ष लसीकरण होणार आहे तर तिसऱ्या कक्षात लाभार्थीला काही वेळ निगराणीखाली ठेवलं जाणार आहे लस दिल्यानंतर काही समस्या उद्भवली तर आवश्यक वैद्यकीय सुविधा या कक्षात पुरवल्या जाणार आहेत

जगातल्या या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी मंत्रालयानं विकसित केलेल्या कोविन अॅपमध्ये अन्य महत्त्वाच्या माहितीबरोबरच लसींच्या उपलब्धतेबाबतही जाणून घेता येणार आहे

शेतकरी चर्चा केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांदरम्यानची चर्चेची नववी फेरी आज नवी दिल्ली इथं पार पडली आजची चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात झाली

सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये लवकरच सहमती होईल असा विश्वास तोमर यांनी यावेळी व्यक्त केला पुढील औपचारिक वाटाघाटींच्या वेळी शेतकऱ्यांच्या ठोस प्रस्तावांवर चर्चा व्हावी यादृष्टीनं अनौपचारिक गट स्थापन करून प्रस्तावाचा मसुदा निश्चित करावा अशी सूचना सरकारनं शेतकरी संघटनांना केली असल्याचंही तोमर यांनी नमूद केलं तिन्ही नव्या कृषी कायद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून शेतकऱ्यांना ज्या मुद्द्यांवर आक्षेप आहे ते मुद्दे सरकारनं जाणून घेतले आहेत शेतकऱ्यांना वाटत असलेली भीती दूर करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे असंही तोमर यांनी सांगितलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीपुढे सरकार आपली बाजू मांडेल असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या टप्प्यात नव्या काळातील आणि कोरोनाशी संबंधित कौशल्यांवर भर दिला जाणार आहे या निमित्तानं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांनी विविध लाभार्थीशी द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला

भारताला कौशल्य विकासाचं प्रमुख केंद्र बनवणं हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे प्रारभ प्रारंभ स्टार्ट अप इंडिया या दोन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं बंगालच्या उपसागराच्या प्रदेशातील देशांदरम्यान तंत्रज्ञानविषयक आणि आर्थिक सहकार्य प्रस्थापित होण्याच्या उद्देशान स्थापन केलेल्या बिमस्टेक या गटाचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे

गेल्या पाच वर्षात भारतात नवीन स्टार्टअप्स स्थापन होण्याच्या दृष्टीनं अधिक चांगलं वातावरण तयार झालं आहे असंही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या परिषदेत द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित रहात स्टार्टअप कंपन्यांशी संवाद साधणार आहेत

भारत सरकारनं आयोजित केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्टार्टअप परिषद आहे भारतातील स्टार्टअप उद्योगाकडे जगाचे लक्ष वेधून घेत गुंतवणूक आकर्षित करण देशांतर्गत गुंतवणूकीला चालना देणं देशातल्या स्टार्टअप उद्योगाला जागतिक बाजारपेठेची दारं खुली करणं आणि अंमलबजावणीयोग्य धोरणांबाबत चर्चा करणं हा या परिषदेचा उद्देश आहे भारत नेपाळ भारत आणि नेपाळ संयुक्त आयोगाची सहावी बैठक आज नवी दिल्ली इथं पार पडली भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावली यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उभय देशांदरम्यान असलेल्या विविध क्षेत्रातील सहकार्यासंबंधीच्या पैलूंचा सर्वंकष आढावा घेण्यात आला तसंच उभय देशांदरम्यानचे पूर्वीपासूनचे निकटचे आणि मैत्रीपूर्ण संबंध इतर कोणत्या क्षेत्रात अधिक बळकट करता येऊ शकतील त्यावरही विचारविनिमय करण्यात आला दळणवळण अर्थ आणि व्यापार ऊर्जा तेल आणि नैसर्गिक वायू जलस्रोत राजकीय तसंच सुरक्षाविषक मुद्द्यांवरील द्विपक्षीय सहकार्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लशींच्या निर्मितीत मिळालेल्या यशाबद्दल नेपाळनं भारताचं अभिनंदन केलं तसंच या लशी नेपाळला त्वरेनं उपलब्ध करून देण्याची तजवीज करावी अशी विनंतीदेखील यावेळी करण्यात आली पेट्रोलियम उत्पादनांसाठी उभय देशांदरम्यान नवी पाईपलाईन टाकण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली

या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी बांगलादेशमध्ये ढाक्याच्या काही भागात काल शाक्रेन हा पारंपरिक सण उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमांबरोबरच पतंग महोत्सव आणि फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली अनेक नागरिकांनी यात सहभाग घेतला त्यानंतर पीठापौली म्हणजेच खास हिवाळ्यात तांदळापासून तयार केलेल्या पक्वान्नाचा लोकांनी आस्वाद घेतला वर्षानुवर्षांची परंपरा असलेला हा उत्सव बंगाली पौष महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो बांगलादेशमध्ये जुन्या ढाका शहरात हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो

नव्या पिढीमध्ये बांगलादेशची संस्कृती परंपरा आणि वारसा रुजवणारे असे सण जातीयवादी शक्तींना निष्प्रभ करतील असा विश्वास तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे भारतातल्या मकर संक्रांतिच्या सणाप्रमाणेच बांगलादेशमध्ये साजरा होणारा हा शाक्रेन दोन्ही शेजारी देशांच्या संस्कृती आणि परंपरांची नाळ किती घट्ट जुळलेली आहे ते ठळकपणे अधोरेखित करणारा आकाशवाणी बातम्यांसाठी ढाक्याहून राजेश झा यांच्यासह अंकिता आपटे पुणे

याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमधील रेल्वे खात्याच्या इतर अनेक प्रकल्पांचही उद्घाटन होणार आहे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत यामध्ये मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित केलेला डभोई चंदोद हा नवा रेल्वेमार्ग प्रतापनगर केवडिया विभागाचं नव्यानं झालेलं विद्युतीकरण तसंच डभोई चंदोद आणि केवडिया इथल्या रेल्वेस्थानकांच्या नव्या इमारती या प्रकल्पांचा समावेश आहे या नव्या स्थानकांच्या इमारतींची रचना प्रवाशांना सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्याबरोबरच त्यांना तिथल्या स्थानिक वैशिष्ट्यांचं दर्शन घडेल अशा सौंदर्यपूर्ण पद्धतीनं करण्यात आली आहे या पैकी हरित इमारत प्रमाणपत्र मिळवणारं केवडिया रेल्वे स्थानक देशातलं पहिलं स्थानक ठरलं आहे

गुगल एप भारतातल्या आपल्या युझर्सची संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी कर्ज पुरवठा करणारे काही अॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकली असल्याचं गुगल कंपनीनं सांगितलं भारतातल्या युझर्सकडून आणि काही सरकारी संस्थांकडून आक्षेप आल्यावर भारतात सुरू असलेल्या शेकडो कर्ज पुरवठा करणाऱ्या एपचा आढावा घेऊन हा निर्णय घेतल्याचं कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी सुझान फ्रे यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे सांगितलं प्ले स्टोअरवरून किती एप काढून टाकले याबाबत गुगलनं माहिती दिलेली नाही गुगलच्या या धोरणाबाबत कोणत्याही कंपनीला शंका असल्यास त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे गेल्या महिन्यात ऑनलाइन कर्जपुरवठा करणाऱ्या काही अॅपच्या वसुली एजंटकडून होणाऱ्या तगाद्याला कंटाळून दोन जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर असे एप चर्चेत आले होते काश्मीर रोजगार जम्मू इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळ्याचं उद्घाटन जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ

या मेळाव्यात पॉलिटेक्निक तसंच आय टी आय

स्कोच प्रस्कार ई गव्हर्नन्स क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाला स्कोच चॅलेंजर हा पुरस्कार मिळाला आहे उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या एका कार्यक्रमात या खात्याचे मंत्री अर्जुन मुंडा हा पुरस्कार स्वीकारणार आहेत या खात्यानं माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक परिवर्तनात्मक उपक्रम हाती घेतले आहेत परिणामी या खात्याच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचं निष्पन्न झालं आहे त्यासाठीच या खात्याची स्कोच चॅलेजर पुरस्कारासाठी निवड झाली आहे

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली

वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन या सामन्यातून कसोटी पदार्पण करत आहेत

त्यामध्ये वरूण कपूर आणि सामिया इमाद फारुकी या भारतातल्या दोन नव्या उदयोन्मुख खेळाडूंसह चार भारतीय बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे